राष्ट्रवादी कँग्रेसचे सदस्य जयंत पाटील आणि अजित पवार यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चौकशीचं आश्वासन दिलं मात्र विरोधकांनी पूरावे सादर केले तरच चौकशीचे आदेश देईन असंही त्यांनी स्पष्ट केलं मुंबईत रिलायन्स कंपनीऐवजी अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड कंपनीनं मुंबईतल्या सव्वा दोन लाख प्राहकांना विजेची देयक आकारणी जादा दरानं केली त्यबद्दल ग्राहकांना त्यांचे पर्सीव्याजासह परत मिळतील का अशी विचारणा तारांकित प्रशाद्वारे सुनील प्रभू अतूल भातखळकर आणि सूनील राऊत यां सदस्यांनी केली त्यावर महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं निर्धारित केलेल्या वीजदरापेक्षा जास्त दर कुणालाही आकारता येत नाही मात्र तसं केलं असेल तर सर्व ग्राहकांना परत मिळतील असं आश्वासन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं

समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांनी सभागृहात सांगितलं की समितीने एकूण परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत राज्यातील महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या बालगृहातील बालकं फरार होत असल्याचं लोकलेखासमितीच्या अहवालात समोर आलं आहे पळून जाणाऱ्या बालकांच्या टक्केवारीत नागपूरचा पहिला क्रमांक असून दूसऱ्या क्रमांकावर पूणे जिल्हा आहे संस्थेत सुरक्षारक्षक नसणं कमी उंचीच्या कूंपणभिती असणं आणि त्यांना काटेरी तारा नसणे अशा बाबीही समितीच्या भेटीत पुढे आल्या आहेत

विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले सर्व संबंधित प्रमाणपत्रे योग्य मुदतीत मिळावी यासाठी इतर संलग्न विभागाची बर्क्क तातडीने घेण्यात येईल असंही त्यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितलं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या वद्यक्रीय पदव्युत्तर प्रवेशाच्या मुद्द्यावर वघ्क्रीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधान परिषदेत सांगितलं की राज्यातील वस्क्रीय अभ्यासक्रमाचा जागा वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली असून याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे वर्षभरात एमबीबीएसच्या दोन हजार जागा वाढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती त्यांनी दिली वद्यक्रीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या वर्षी आरक्षणानुसार प्रवेश मिळावा यासाठी राज्य सरकारनं न्यायालयात ताकदीनं बाजू मांडली आहे येत्या सोमवारी याबाबत शेवटचा निर्णय येण्याची शक्यता आहे न्यायालयाकडून सकारात्मक निकाल अपेक्षित आहे असा विश्वासही वद्यक्कीय शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला मुंबईतला प्रस्तावित कोस्टल रोड प्रकल्प सर्वांच्याच फायद्याचा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज विधानपरिषदेत एका प्रश्राला उत्तर देताना बोलत होते

समृद्धी महामार्गासाठी कुणावरही अन्याय केला जाणार नाही

प्रसाद लाड यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते मंत्रिमंडळातून वगळलेल्या आणि भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केली राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते सरकारनं गेल्या पाच वर्षात दिलेलं एकही आश्वासन पाळलेलं नाही राज्यपालांचं अभिभाषण आणि राज्यातल्या वस्तुस्थितीचा काडीमात्र संबंध नाही असा आरोप मुंडे यांनी यावेळी केला सतराव्या लोकसभेचे सभापती म्हणून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार भाजपा खासदार ओम बिर्ला यांची आज एकमतानं निवड झाली प्रधानमंत्री आणि सभागृह नेते नरेंद्र मोदी यांनी सभापती पदासाठी बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याला शिवसेनेनं अनुमोदन दिलं कॉंग्रेससह सर्व पक्षांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला बिर्ला यांचं अभिनंदन करताना प्रधानमंत्री म्हणाले की बिर्ला यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य सेवेसाठी समर्पित केलं असून जनसेवा हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिद् राहिला आहे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी बिर्ला यांना सभागृहाचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी आपल्या पक्षाकडून पूर्ण सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली बिर्ला निपक्षःपातीपणे सभागृहाचं कामकाज चालवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली शिवसेने नेते आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत तसंच द्रमुक तूणमुल काँप्रेस संयुक्त जनता दल बीजू जनता दल आणि बहुजन समाज पार्टीच्या नेत्यांनी बिर्ला यांचं अभिनंदन केलं एक देश एक निवडणूक या संकल्पनेवर विचार विनीमय करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली शिं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याखेरीज गृहमंत्री अमित शहा भाजपा कार्याध्यक्ष जे

नङ्डा वायएसआर काँप्रेस अध्यक्ष वाय एस जगनमोहन रेड्डी सीपीआय एम चे सिताराम येचुरी सीपीआयचे सुधाकर रेड्डी राष्ट्रवादी काँप्रेसचे शरद पवार आरपीआय नेते रामदास आठवले या बैठकीला उपस्थित होते

संसदीय कार्याची तत्परता तसंच गुणवत्ता वाढवणं आणि जिल्ह्यांचा विकास असे त्रिरही मुद्दे या बैठकीच्या कामकाज पत्रिकेवर आहेत

भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि आय आय

मुंबईनं एकशे बावन्नावं स्थान मिळवत भारतातल्या सर्वोकृष्ट शक्षणिक संस्था ठरल्या आहे

आय टी

मनुष्यबळ विकासमंत्री डॉ रमेश पोखरीयाल यांनी या यादीत स्थान मिळवलेल्या संस्थांचं ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे

यानिमित्त जिल्हा आणि तालूका स्तरावर तसंच सर्व शाळातील विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये योग दिनाचं औचित्य साधून जनजागृती सोबतच मार्गदर्शन कार्यशाळा आणि इतर उपक्रमांच्या नियोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं तयारी सुरू केली आहे

आशियाई बाजारातल्या सकारात्मक घडामोडींचा प्रभाव आज देशातल्या शेअर बाजारांमधे दिसला

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट् आणि मराठवाङ्यात हवामान ढगाळ राहील तर रत्नागिरी रायगड सिंधूदुर्ग जिल्ह्यातल्या तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे